यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा इथं आज अनेक विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते पूलवामा हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर देण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला

पंतप्रधानांनी यावेळी नांदेड जिल्ह्यात सहस्त्रकंड इथं एकलव्य निवासी विद्यालय योजनेंतर्गत आदिवासी मुला मुलींसाठी बांधलेल्या शाळेचं द्रदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन केलं तसंच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना नव्या घराचा ताबा आणि अजनी प्णे हमसफर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून त्यांनी खाना केलं राज्यपाल सी विद्यासागर राव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हंसराज अहिर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री मदन येरावार यावेळी उपस्थित होते

दरम्यान पंतप्रधान धुळे इथंही विविध विकास कामांचा श्रभारंभ करणार आहेत

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही बैठक बोलावली असून जवळपास सर्व प्रमुख पक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे

संरक्षण विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला

या बंद मध्ये शाळा महाविद्यालयं खाजगी शिकवणी वर्ग सहभागी झाले आहेत आज सकाळपासून शहरातली व्यापारी प्रतिष्ठानं बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे ब्लडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा मलकापुर लोणार खामगावसह सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे मलकाप्र शहरामध्ये शहीद जवान संजय राजप्त यांच्यावर तर लोणार तालुक्यातल्या चोरपांग्रा इथं नितीन राठोड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत तत्पूर्वी या दोन जवानांचे पार्थिव देह औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले असून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी द्रध्वनीवरून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी संवाद साधून पाकिस्तानमधले दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी पूर्ण समर्थन केलं आहे त्याचबरोबर बोल्टन यांनी प्लवामामधल्या दहशतवादी हल्ल्याबाबत शोकही व्यक्त केला तत्पूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीओ यांनी पाकिस्तानला सर्व दहशतवादी संघटनांना तात्काळ मदत थांबवण्याबरोबरच दहशतवाद्यांना कोणताही आश्रय न देण्याचा इशारा दिला आहे

वाड्रा आणि त्यांची आई याच आठवड्यात जयप्रमध्ये संचलानालयात चौकशीसाठी उपस्थित राहीले होते

ई टुरिस्ट आणि ई बिझिनेस व्हिसामधली वास्तव्याची मुदत एक वर्ष करण्याबरोबरच अनेकवेळा प्रवेशाची मुभा देण्यात आल्याचं पर्यटन मंत्रालयानं म्हटलं आहे